पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली त्यानंतर आरोग्य विभाग आणि कृती दलाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता तिची वाहतूक साठवणूक आणि प्रत्यक्ष लस देणं यासंदर्भातल्या तयारीविषयी माहिती घेतली प्रधान आरोग्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात माहिती दिली लसीकरणांनतरही कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सुनील केदार आवाहन राज्यात परभणी बीड ठाणे रत्नागिरी या जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादूर्भाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे त्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल बैठक घेतली बर्ड फ्लुसंदर्भात अफवा आणि च्रकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य आणि वस्तूनिष्ठ माहिती द्यावी असं ठाकरे यांनी सांगितलं

बर्ड फ्लूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं सुनील केदार यांनी सांगितलं आहे परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे त्या विभागातून कोंबड्या बाहेर जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आल्याचं ते म्हणाले या गावातल्या लोकांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना बाहेर जाता येईल अशा सूचना दिल्याचंही त्यांनी नमूद केलं

सध्या कोरोनाचं संकट असल्यानं प्रत्येकानं स्वतची काळजी घेणं गरजेचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं

सेलू तालुक्यातल्या कूपटा इथं चारशे कोंबड्या मृत्यू पावल्या आहेत त्याचेही नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले असून अहवाल न आल्यामुळं नेमके कारण अजून तरी स्पष्ट करता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं जिल्हा प्रशासन तसंच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गावात विविध उपाययोजना करत आहेत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणावर भर दिला जात आहे बीड पक्षी मत्य बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या कोंबड्या आणि कावळ्यांचे मृत्यूही बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं असून मुगगाव शिवाराच्या आसपासच्या दहा किलोमीटर परिसरातल्या आठ गावामध्ये कुक्कुट पक्षांची खरेदी विक्री वाहतूक थांबवण्यात आली आहे नगर बर्ड फ्ल नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथं पन्नास कोंबड्यांचा मृत्यू कशानं झाला याबाबतचा अहवाल अजून मिळाला नसल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलं

ऐकूया त्यांनी दिलेला सल्ला

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसब्रक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर युवा दिन स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित आयोजित केलेल्या द्रसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आजपासून आठवडाभर युवा उत्साह नये भारत का या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हा महोत्सव यंदा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे

प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा केली एक वर्षाआड दिल्या जाणा या या पुरस्काराचं स्वरूप एक लाख रूपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं आहे

नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी काल लातूर इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते शेतकरी संघटनेन या कायद्यांना सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे

ती रद्द करून शेतमाल पूर्णपणे नियंत्रणातून बाहेर काढावा हीच आमची मूळ मागणी आहे असं झालं तर शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा प्रसार करेल सरकारच्या समर्थनात ताकद उभी करेलअशी ग्वाही घनवट यांनी दिली

प्रशासनातर्फे धुळे शहरातील पथविक्रेत्यांमध्ये काल याबाबत जनजागृती करण्यात आली त्यांना डिजिटल व्यवहार कसे करावेत याचं प्रशिक्षण देण्यात आलं केंद्र सरकारच्या पंतप्रधान आत्मनिर्भर पथविक्रेता निधीतून शहरातील पथविक्रेत्यांना दहा हजारांचं कर्ज देण्यात येणार आहे

त्यामुळे लवकरच प्रवाशांना बस कुठे आहे ते ठिकाण कळणार असल्याची माहिती हिंगोलीचे सहायक कार्यशाळा अधीक्षक सिद्धार्थ आझादे आणि कामगार सेनेचे विभागीय सचिव दिगंबर दराडे यांनी दिली धळे पाइपलाइन गॅस ध्रळे शहरातल्या प्रत्येक घरापर्यंत पाइपलाईनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पोचवण्याची आणि रिक्षा वाहनांसाठी स्वस्त सीएनजी गॅस पुरवण्याची महत्त्वपूर्ण योजना सुरु होणार आहे या योजनेचं काम येत्या मार्च महिन्यात सुरू होईल अशी माहिती खासदार डॉ सुभाष भामरे आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

बालविवाह रोखण्यात राज्यातल्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्हा अग्रेसर असल्याचं स्पष्ट झालं आहे

त्यांच्या पत्नी विजया आणि मदतनीस दीपक यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला येल्लापूर इथून गोकर्णला जात असताना उत्तर कर्नाटक जिल्ह्यात अंकोला तालुक्यातल्या होस्काम्बी गावाजवळ हा अपघात झाला नाईक यांना उपचारांसाठी गोव्यात हलवण्यात आलं आहे नाईक यांच्याकडे संरक्षण राज्य मंत्रिपदाचाही कार्यभार आहे निधन शिवसेना उपनेते माजी आमदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांच काल रात्री अल्पशा आजारान मुंबईत निधन झाल

भारतीय कामगार सेनेच्या यशामध्ये सुर्यकांत महाडिक यांचा मोलाचा वाटा होता

रिझर्व्ह बँक युनियन फेडरेशनचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केल सुर्यकांत महाडिक यांचा पार्थिव देह आज सकाळी अंत्यदर्शनासाठी चेंबूर इथल्या त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या काडवली या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील निधन लातूर जिल्ह्यातल्या औसा इथले ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक गुरुधर्म चे संस्थापक संपादक नारायणराव शिवलिंगप्पा हंचाटे याचं काल रात्री अल्पशा आजाराने निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी औसा इथ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

चार वर्षाच्या बंदीनंतर जागतिक पदक विजेता मुंबईचा नरसिंह यादव याला संघात स्थान देण्यात आलं आहे याबरोबरच पुण्यातील सूरज कोकाटे विजय पाटील आणि अक्षय हिरुगडे सोलापूर जिल्ह्यातील समीर शेख वेताळ शेळके श्भम सिदनाळे सिकंदर शेख तर कोल्हापूर जिल्ह्यातील कालीचरण सोलनकर पृथ्वीराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे

आणि सामना अनिर्णीत अवस्थेत संपवत मालिकेतलं आपल आव्हान कायम ठेवलं

हवामान् राज्यातलं हवामान पुन्हा कोरडं झालेलं असलं तरी वाढलेलं तापमान काही कमी झालेलं नाही उलट आकाश मोकळं झाल्यानं आता किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे

ठळक बातम्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी करावी म्रख्यमंत्र्यांचं आवाहन बर्ड फ्ल्यूबाबत परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा पशूसंवर्धन मंत्र्यांचा इशारा स्वामी विवेकानंद यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी होणार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना जाहीर आणि सिडनी क्रिकेट कसोटी अनिर्णीत राखत मालिकेतलं आव्हान भारतानं कायम ठेवलं आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार